गडकरी देशात ऊर्जा सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहतुकीची वाहनं आणि स्वयंपाकासाठी इलेक्ट्रीक उपकरणांचा वापर वाढविण्याकरिता केंद्र सरकारनं गो इलेक्ट्रीक मोहिमेचा कालपासून आरंभ केला या अभियानाची सुरुवात करताना भूपृष्ठ वाहतुक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी म्हणाले की गो इलेक्ट्रीक हे भारताचं भविष्य असून याद्वारे कमी खर्चिक पर्यावरणाला प्रक आणि देशी इलेक्ट्रीक उत्पादनांचा प्रसार करण्यात येईल जीवाष्म इंधनाच्या आयातीवर होणाऱ्या प्रचंड खर्चाबाबत चिंता व्यक्त करुन गडकरी म्हणाले की वाहतुकीच्या वाहनातून होणारे कार्बन उत्सर्जन हे देशापुढील मोठे आव्हान आहे त्यामुळे इलेक्ट्रीक बॅटरी सीएनजी आणि जैव इंधन यासारख्या पर्यायी इंधनांवर चालणाऱ्या अशा वाहनांचा वापर वाढवण्याची गरज आहे पुढील पाच वर्षात भारत इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीत जगात आघाडीचा देश बनेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला जीवाष्म इंधनावरील वाहनं पर्यायी इंधनावर रुपांतरित करण्याची गरज सांगताना नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत म्हणाले की ग्रीन हायड्रोजन हे भारताचे भविष्य आहे पॅरिस हवामान बदल करारामध्ये भारतानं दिलेल्या वचनपूर्ततेसाठी गो इलेक्ट्रीक मोहिम अत्यावश्यक आहे

दरम्यान अमरावती यवतमाळ सातारा आणि पुणे या चार ठिकाणच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ब्राझील ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील कोरोना विषाणूचा स्ट्रेन यात आढळलेला नाही असं बी

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर म्रलीधर तांबे यांनी काल सांगितलं तपासणीअंती सापडलेला स्ट्रेन हा लोकलच असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे आजपर्यंत पुण्यातली एनआयव्ही आणि बंगळुरू मधील एका संस्थेमध्ये या चाचण्या केल्या जात होत्या मात्र त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे त्यातून पुण्यासह अमरावती यवतमाळ आणि सातारा या चार ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत असून तिथल्या जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट ससूनमधील प्रयोगशाळेत करण्यासंबंधीच्या सूचना वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉक्टर तात्याराव लहाने यांनी दिल्या त्यानुसार ससूनमधील तीन संशोधक डॉक्टरांना बंगळुरू इथं पाठवून याचं प्रशिक्षण देण्यात आलं

चारही ठिकाणी ब्राझील ब्रिटन किंवा दक्षिण आफ्रिका इथला स्ट्रेन आढळून आला नाही राज्यपाल मुंबईतील कांदिवलीच्या महावीर नगर इथल्या आधारिका समाज विकास संस्थेला काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट देऊन तिथल्या महिलांच्या कौशल्य प्रशिक्षण आणि उद्यमशीलता केंद्राची पाहणी केली तसंच उपस्थित महिलांशी संवादही साधला यावेळी वाहन चालक प्रशिक्षण ब्युटी पार्लर अभ्यासक्रम शिलाईकाम इत्यादी प्रशिक्षण पूर्ण करून रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवलेल्या महिलांचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला महिलांनी केवळ उपजीविकेसाठी काम न करता इतर महिलांना देखील पुढे आणावं असं आवाहन राज्यपालांनी केलं

पाटील यांनी गावांसाठी केलेल्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावांमध्ये विविध नावीन्यपूर्ण योजना राबवून गावं स्वच्छ आणि सूंदर बनवा आणि गावांचा विकास साधा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात केलं पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित स्मार्ट ग्राम आणि आर

पाटील सुंदर गाव योजना पुरस्कारांचं पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं यावेळी ते बोलत होते दळणवळण रस्ते पिण्याचं पाणी शेतीच्या विकासासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करत आहे हा निधी योग्यप्रकारे खर्च होणेही तितकेच गरजेचं आहे असं सांगून कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला अजित पवारपोलीस विभाग हा शासन व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असून नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी या विभागाची आहे असं उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात सांगितलं शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्र पोलीसांच्या पाल्याना प्रातिनिधिक स्वरुपात पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला

यावेळी काही नागरिकांना विविध प्रकरणातील मुद्देमाल देखील परत करण्यात आला पोलीस आयुक्तालय पोलीस स्थानकं आणि पोलिसांसाठी चांगली घरे तसेच अन्य आवश्यक स्विधा उपलब्ध करुन देऊन पोलीस विभाग अधिकाधिक सक्षम होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे पवार यांनी सांगितलं

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारनं या उत्सवासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या त्यामुळे यंदा कोरोना नियमांचं पालन करत साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल सकाळी मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ प्तळ्याला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तर किल्ले शिवनेरीवर म्रख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीनं शिवजन्म सोहळा साजरा झाला छत्रपती शिवरायांचा इतिहास अवघ्या जगामधे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी शिवनेरीवर बोलताना सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिवजयंती निमित्त शिवरायांना वंदन केलं

राज्यातही ठिकठिकाणी शिवजयंती साधेपणानं साजरी झाल्याचं आमच्या बातमीदारांनी कळवलं आहे काही ठिकाणी रक्तदान शिबिरांसारखे सामाजिक उपक्रम आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा कार्यकर्तृत्वाबद्दल सत्कार करण्यात आला दीक्षाभूमी रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी लातूर रेल्वे स्थानकावर कोल्हापूर धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस या नवीन रेल्वेचे लातूरचे खासदार सुधाकरराव श्रंगारे यांनी स्वागत करून केलं दीक्षाभूमी एक्सप्रेस लातूरमार्गे जाणार असल्याने प्रवाशांना कोल्हापूरची महालक्ष्मी पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी बार्शीचे भगवंत मंदिर तुळजापूरची तुळजाभवानी परळी वैजनाथ नांदेडचे सचखंड गुरुद्वारा वाराणसीचे काशी विशवनाथ बौध्दगया आणि पार्श्वनाथ मंदिर आदी देवस्थानांचं दर्शन घेणं आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि उत्तर भारतात जाणं येणं सोयीचं झालं आहे सहकारी संस्था सर्व सहकारी संस्थाच्या निवडणुका प्ढे ढकलण्याच्या आणि नव्याने निवडणुका होईपर्यंत सध्याच्या व्यवस्थापकीय समित्या कायम ठेवण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे या सगळ्या सहकारी संस्थांवर प्रशासक नेमण्याची मागणी या याचिकेत केली होती कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी जानेवारीमध्ये नियोजित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडण्का सरकारनं पुढे ढकलल्या होत्या त्यानंतर निवडण्का होईपर्यंत या संस्थांच्या व्यवस्थापकीय समित्या कार्यरत राहतील असा अध्यादेश काढण्यात आला होता

दूध दर पुणे जिल्हा सहकारी द्ध उत्पादक संघाने गायीच्या द्ध खरेदी दरात रविवारपासून प्रतिलिटरला एक रुपयाने पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी दिली

इंधनाच्या दरात झालेल्या वाढीमुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे तसेच द्रध उत्पादनात झालेली घट या स्थितीत शेतकऱ्यांना मदतीच्या हेतूने संघाने गायीच्या द्रध खरेदी दरात लिटरला एक रुपया वाढीचा निर्णय घेऊन शेतकर्यांना मदत करण्यात आली आहे शेतकरी तसंच दूध संस्थांनी संघास स्वच्छ ताज्या आणि उच्चतम गुणप्रतिच्या दुधाचा जास्तीत जास्त पूरवठा करण्याचे आवाहन हिंगे यांनी केलं आहे अमली पदार्थ धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात माळमाथ्यावर भामेर शिवारात अवैधरित्या अफूची लागवड केलेल्या शेतात निजामपूर पोलिसांनी छापा टाकला

याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं आहे सोलारीस टेनिस वरिष्ठ प्रुष गटाच्या राष्ट्रीय सोलारीस करंडक टेनिस स्पर्धेवर काल पूण्याच्या खेळाडूनी आपली मोहोर उमटवली नितीन कीर्तने आणि अजय कामत यांनी दुहेरी मुकुट पटकावला तर केतन धुमाळ यानं एकेरीचं विजेतेपद पटकावले

सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी ही कामगिरी केली

स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना प्रशस्तिपत्रक आणि करंडक प्रदान करण्यात आला पाऊस नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे

सर्वाधिक नुकसान निफाड दिंडोरी सटाणा या तालुक्यात झालं आहे परभणी शहरासह जिल्ह्यात काल विजांच्या कटकडाटासह रिमझिम पाऊस झाला त्यामुळे हवेत कमालीचा गारवा होता बुधवारी रात्री जिल्ह्यात अवकाळी पावसाने काही भागांना झोडपून काढले विशेषतः पाथरी तालुक्यात लिंबा तसेच परभणी तालुक्यात सिंगणापूर भागात गारांच्या पावसाने तडाखा दिला गेल्या दोन दिवसातील या अवकाळी पावसाने आंब्याच्या फळाला मोठा तडाखा बसला

लातूर जिल्ह्यात गेले दोन दिवस हलक्या स्वरुपाचा पाउस पडला लातूर तालुक्यातील मुरुड भिसे वाघोली परिसराला पावसाचा सर्वाधिक फटका बसला वादळी वाऱ्यामुळे काढणीला आलेलं पिक आडवं झालं मुरुड परिसरात हरभऱ्याचे घाटे गळुन पडले आहेत ज्वारी आणि गहू आडवा झाला आहे हवामान गेल्या चोवीस तासांत मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर कोकणांत काही भागांत पाऊस पडला उद्या सकाळपर्यंतच्या हवामान अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे